यावेळी विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ मोहन डोईबोळे जिल्हाधिकारी जी श्रीकांत आदि उपस्थित होते लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची संख्या दिवेंसदिवस वाढत असून जिल्ह्याचा मृत्यू दर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा अधिक आहे हा मृत्यू दर कमी व्हावा यासाठी यंत्रणा प्रयत्नरत आहे

पंकज भोयर यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून त्यांना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने आमदार भोयर घरी विलगीकरणात होते त्यांनी या कालावधीत जनसंपर्कही बंद केला होता दरम्यान त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचेही नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत

काल सायंकाळी सीबीआयचं पथक मुंबईत दाखल झालं आज सकाळी या पथकानं सुशांतसिंहच्या स्वयंपाक्याची वायू दलाच्या विश्रामग्रहावर चौकशी सुरू केली सीबीआय पथक सुशांतसिंहच्या आर्थिक व्यवहारांचीही पाहणी करणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

असलम खान आणि त्यांचे मोठे बंधू एहसान खान या दोघांना गेल्या आठवड्यात कोविड संसर्गानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या जलाशयं तसंच समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास मनाई केलेली आहे

सात वर्षांच्या खंडानंतर धरणात प्रथमच समाधानकारक जलसाठा झाला असून धरण पहिल्यांदाच ओसंडून वाहण्याच्या मार्गावर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राह नये अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे